आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासयियांशी संवाद साधताना ते आज बोलत होते लसीकरण करुन घेण्याऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं अभिनंदन करत त्यांनी इतरांना प्रेरणा दिली असल्यामुळे त्यांचं आभारही पंतप्रधानांनी मानले गेल्या वर्षीची भारतातली जनता संचारबंदी संपूर्ण जगासाठी शिस्तीचं उदाहरण बनली होती याची आठवण करत संसर्गाच्या या काळात सर्वांनी सावधानता बाळगणं गरजेचं असून औषधं घेणं आणि निबर्धांचं पालन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले

आज साजरा होत असलेला होळी हा वसंत रुतूच्या आमनाचा सण असून हा सण नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद आणि नवी उर्जा देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शेतीत नवनवीन प्रयोग होत असून सध्या मधमाशी पालन हा उत्तम पर्याय समोर आला आहे असं सांगत मधमाशी पालन देशात मधुर क्रांतीचा पाया रचत असून यात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत आणि नवसंशोधन करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले महिला क्रिकेटपट्र मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला तसंच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत सात हजार धावा करणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू ठऱली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत तिनं लाखो लोकांना प्रेरणा दिली असल्याचं पतंप्रधान मोदी यांनी सांगितलं येत्या काही दिवसांत आपल्या घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचं स्मरण करून देणारं पर्व येत असल्याचं नमुद करत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा यावेळी उल्लेख केला बाबासाहेबांची ही जन्म जयंती आपण नक्कीच संस्मरणीय बनवू आपल्या कर्तव्यांचा संकल्प करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू असं पंतप्रधान म्हणाले

दरम्यान औरंगाबाद शहरातली लसीकरण केंद्रं आज आणि उद्या सोमवारी धुलिवंदनाच्या दिवशीही सुरु राहणार आहेत महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक क्मार पांडेय यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत

राज्यभरात आजपासून रात्रीची जमावबंदी लावण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

आज साजरा होणारा होलिकोत्सव आणि उद्यापासून पुढे आठवडाभर येणारे शब ए बारात धुलिवंदन गुडफ्रायडे रंगपंचमी ईस्टर संडे आदी सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे

मृत्यूदर दोन पूर्णांक दोन दशांश टक्के आहे

दरम्यान अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनधारकांना आज काही पेट्रोलपंपांवर इंधन मिळत नव्हतं तर काही ठिकाणी वाहन धारकांच्या लांबच लांब रांगा होत्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना ओळखपत्र दाखवून इंधन देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश असतांनाही काही पेट्रोलपंप चालक इंधन देण्यास नकार देत असल्याचं दिसून आलं

थोड्या वेळातच या सामन्याला सुरुवात होईल मालिकेत दोन्ही संघ एक एक असे बरोबरीत असल्यानं ही लढत निर्णायक ठरणार आहे